मोदी कृषी सुधारणा विधेयकांमुळे शेतकऱ्यांना दलाल आणि अन्य अडचणींमधून मुक्ती मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे बिहारमधील विविध प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते शेतकऱ्यांसाठी किमान आधारभूत किमत मिळण्यापासून कोणीही अटकाव करू शकणार नाही असं सांगुन मोदी म्हणाले की ही विधेयकं ऐतिहासिक असून विरोधकांद्वारे त्याचा अपप्रचार सुरु आहे त्याद्वारे शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरु आहेत मात्र प्रत्यक्षात या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे भलम होणार असून त्यांना अधिकार मिळतील आणि नव्या तंत्रज्ञानाचा फायदाही मिळेल शेतकऱ्यांच्या मालाला चांगली किंमत मिळण्याबरोबरच शेतमाल विकण्याच्या नव्या संधी उपलब्ध होतील आणि त्यांच उत्पन्न वाढेल प्रगतीचे अनेक पर्याय शेतकरी वर्गासाठी त्यामुळे खुले होतील असंही मोदी म्हणाले शहा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कृषीक्षेत्राविषयीची ही नवी दोन विधेयकं मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून आपल्या घामातून मोती पिकविणाऱ्या शेतकरी बाधवांबद्दल संपूर्ण राष्ट्राला अभिमान असल्याच ट्वीटरवर म्हटलं आहे राष्ट्राच्या संपन्नतेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांच्या जीवनात भाजपप्रणीत सरकारनं मंजूर केलेली ही नवी विधेयक सकारात्मक परिवर्तन घडवतील आणि त्यांना लवकरात लवकर आत्मनिर्भर बनवतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे खरीप देशातील खरीप पिकांखालील क्षेत्रात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे आत्तापर्यंत देशात एक हजार एकशे तेरा लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या असन गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यामध्ये लक्षणीय वाढ झाल्याच केंद्रीय कृषी मंत्रालयानं काल प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटल आहे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

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अध्यादेशाअंतर्गत विविध कायद्यांच्या तरतुदींच्या अंमलबजावणीमध्ये शिथिलता आणण्यात आली होती कर भरण्यास मृदतवाढ किंवा सवलती अशा प्रकारचे उपाय करण्यात आले होते

पीएम केअर्स निधीला दिलेल्या रकमेवर शंभर टक्के कर सवलत देण्यासाठी या विधेयकामध्ये प्राप्तीकर कायद्यात द्रुस्ती सूचवण्यात आली आहे दरम्यान कॉप्रेसचे सदस्य मनिष तिवारी आणि शशी थरूर यांनी या विधेयकाला विरोध केला

मात्र राज्यांच्या अधिकारांचं रक्षण करण्यास केंद्र सरकार कटिबद्ध असून जीएसटीची रक्कम देण्यात चालढकल करण्याचा कोणताही इरादा नसल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलं राज्यांना ऑक्सिजन कोरोना संसर्गानं गंभीर आजारी असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी ऑक्सिजनची आवश्यकता असल्यानं ही वाहतूक करणाऱ्या वाहनांना वाहतुकीदरम्यान कोणताही अडथळा येणार नाही याकडं लक्ष द्यावं अशी सुचना केंद्रीय गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना केली आहे काही राज्ये त्यांच्याकडील ऑक्सिजन उत्पादन केंद्रांमध्ये तयार होणाऱ्या ऑक्सिजनच्या वाहतुकीला इतर राज्यात जाऊ देण्यावर निर्बंध आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आलं असल्याचं केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात ही बाब नमुद केली आहे तसंच काही राज्यांनी केवळ सरकारी रुग्णालयांनाच ऑक्सिजनचा प्रवठा करण्याचे आदेश ऑक्सिजन प्रवठादारांना दिले असल्याचंही भल्ला यांनी पत्राद्वारे निदर्शनास आणून दिलं आहे वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन ही जीवनावश्यक सार्वजनिक मालमत्ता असुन त्याच्या प्रवठ्यात अडथळा आल्यास रुणांवरील उपचारांवर परिणाम होऊ शकतो सर्व राज्यांनी ऑक्सिजनचा पूरवठा सुरळीत होण्याकड लक्ष द्याव आणि काही कमतरता भासल्यास आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय नियंत्रण कक्षाला कळवावं असं आवाहन भल्ला यांनी या पत्रामध्ये केलं आहे

यानुसार होमिओपॅथी शिक्षण आणि प्रॅक्टिसवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय परिषदेचा कार्यकाळ दोन ऐवजी तीन वर्षे करण्यात येणार आहे भारतीय वैद्यकीय केंद्रीय परिषद द्रुस्ती विधेयकाद्वारे आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार शिक्षण आणि प्रॅक्टिसवर नियंत्रण ठेवणाऱ्या केंद्रीय परिषदेच्या पुनर्स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे बचत गट ऑनलाईन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळानं आता आणखी एक पाउल पुढे टाकलं आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटाच्या शेतकरी महिलांनी उत्पादित केलेल्या शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळण्याच्या हेतूनं ही सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध केली आहे त्यासाठी निर्माण केलेल्या ई बिझनेस प्लॅटफॉर्म या ऑनलाईन सुविधेचं उद्घाटन आज राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांच्या हस्ते द्रदृश्य प्रणालीद्वारे झालं या ई बिझनेस प्लॅटफॉर्ममध्ये सुमारे दीड लाख शतकरी महिलांची त्या उत्पादित करत असलेल्या शेतमाल आणि कृषीपूरक उत्पादनांची माहिती भरण्यात आली आहे

या महत्वाच्या कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणं गरजेचं असल्यानं हा कार्यक्रम पूढे ढकलण्याची सूचना दिल्याचं मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल स्पष्ट केलं फडणवीस बहन्मंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या प्रस्थापित व्यवस्थेला आव्हान देत भ्रष्टाचाराचे अड्डे उदध्वस्त केले प्रशासकीय यंत्रणेत बाहेरच्या तज्ज्ञांना सामावून घेत प्रशासनाला नवा आयाम दिला अशा शब्दात भाजपा नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याबद्दल गौरवोद्वार काढले

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादाला कर्तत्वाची जोड दिली आणि भारताचं नेतृत्व खंबीर असल्याचं जगाला दाखवून दिलं असं ते म्हणाले

त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असं प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी काल केलं

सरपचानी गाव स्तरावरील समस्या प्रशासनासमोर मांडाव्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी लोकांचा सहभाग घ्यावा गावात व्याख्याने मेळावे प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत असं ते म्हणाले

ते काल नांदेडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते

राज्यातील सर्व विद्यापीठाना भेटी देऊन अडीअडचणी समाजाऊन घेत असल्याचं सामंत यांनी सांगितलं सामंत यांनी काल जळगावलाही भेट दिली आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातल्या परीक्षांच्या नियोजनाचा आढावा घेतला

बाबासाहेब आंबेडकर यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड तालुक्यातल्या आंबडवे या गावाला निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका बसला होता मात्र आता या गावाची वाटचाल आत्मनिर्भरतेच्या दिशेनं होणार आहे

त्याच निर्धाराचं पहिलं पाऊल काल टाकलं गेलं डिक्की खादी ग्रामोद्योग मंडळ आणि लोणेरे इथलं डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ या संस्था त्यासाठी एकत्र आल्या असुन त्यांनी आंबडवे गाव दत्तक घेतलं आहे

प्रत्येक घराला उद्योग कच्चा माल उद्योगाच्या निर्मितीचं प्रशिक्षण आणि पक्क्या मालाच्या खरेदीची हमी अशी ती सर्वांगीण योजना आहे येत्या तीन महिन्यांत ती प्रत्यक्षात येईल आणि उद्योग व्यवसायांतुन हे गाव स्वतःचा आदर्श उभा करील असा विश्वास डॉक्टर कांबळे यांनी व्यक्त केला आहे आकाशवाणी बातम्यांसाठी प्रमोद कोनकर रत्नागिरी न्यायालय सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाचा अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत पोलीस भरतीसह महाराष्ट्रात कोणतीही नोकर भरती करू नये असे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं

परंतु सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत पोलीस भरतीसह राज्यातील सर्वच भरती प्रक्रियेस तातडीने स्थगिती द्यावी

ई बी

प्रवर्गातून प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश कायम ठेवून त्यांची या वर्षाचं शैक्षणिक शुल्क शासनानं भरावं अशी आग्रही मागणी यात करण्यात आली आहे मराठा क्रांती मोर्चा भजबळ नाशिक मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात तातडीने महाअधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यासाठी मराठा क्रांती आंदोलकांनी काल ओबीसींचे नेते आनि राज्याचे अन्न तसेच नागरी प्रवठा मंत्री छगन भूजबळ यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे भूजबळ हे त्रंबकेशर दौऱ्यावर असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या आदोलकांनी भुजबळ यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आदोलन केले

मराठा आरक्षण अहमदनगर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळण्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये नसलेला समन्वयच कारणीभूत ठरला असून सरकारने आता फक्त बैठकांचा फार्स निर्माण करून श्रेयवादासाठी वेळकाढू धोरण अवलंबले आहे आरक्षणाच्या हक्कासाठी मराठा क्रांती मोर्चाने न्यायालयीन लढाईची जोरदार तयारी करावी यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याची ग्वाही माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले मराठा आरक्षणाच्या संदर्भात लोणी येथे बोलताना आ विखे पाटील म्हणाले की यापूर्वीच्या भाजप सरकारने मराठा समाजाला दिलेले आरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानं मान्य केले होते आरक्षणाला मिळालेली स्थगिती पाहाता महाविकास आघाडी सरकार आरक्षण टिकविण्यात पूर्णता अपयशी ठरले असून सरकार मध्ये सहभागी असलेल्या तीनही पक्षांची आरक्षणाच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट नाही कांदा आंदोलन लातर धळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केली आहे ते काल लातूरमध्ये वार्ताहरांशी बोलत होते कांदा प्रश्रासंदर्भात आपण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल नितीन गडकरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या संपर्कात आहोत केंद्र सरकार या संदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करत असून याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असंही पाशा पटेल यांनी सांगितलं

नांदेड जिल्ह्यात सतत होत असलेल्या पावसामुळे हदगाव तालूक्यात पैनगंगा आणि कयाधू या दोन्ही नद्यांना पूर आले आहेत या पूरामुळे नदीकाठच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे कापूस तूर सोयाबीन ज्वारी ऊस केळी तीळ हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे

हे लक्षात घेऊन काल संपर्क मंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनातील संबंधित विभाग प्रमुखांची आणि लोकप्रतिनिधींची व्यापक बैठक घेऊन विविध उपाय योजना करण्याचे निर्देश दिले

हे सर्व पाणी गोदावरी नदीला येवून मिळत असल्यामुळे याचा सर्वाधिक संभाव्य धोका नांदेड शहराच्या सखल भागात तसेच गोदावरी काठच्या गावात होऊ शकतो

हवामान काल राज्यात सर्वत्र तुरळक पाऊस झाला आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड़यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार